या काळात प्रशासनाकडून आरोग्यविषयक काही स्विधा नव्यानं उपलब्ध करून देण्याचं आव्हान स्थानिक प्रशासनानं स्वीकारलं असून त्यामुळं भविष्यात पुण्यातील रुग्णसंख्या वाढली तरी सुविधा कमी पडणार नाहीत असा दावा केला आहे नव्या टाळेबंदीची कठोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस यंत्रणाही सज्ज झाली आहे पुणे शहरात आज मध्यरात्रीपासून टाळेबंदी लागू होणार असून अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त विनाकारण दुचाकी किंवा चारचाकी चालवताना आढळल्यास त्या जप्त करण्यात येतील असा इशारा पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी दिला आहे अशा व्यक्तींचा वाहन परवाना रद्द करण्यात येणार असून साथरोग प्रतिबंध कायद्यानुसार कारवाई केली जाणार आहे यामुळे विनाकारण फिरणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे दरम्यान आज दिवसभर पुण्याच्या मध्यवर्ती भागात खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती महात्मा फुले मंडई परिसर काल रात्रीपासूनच पत्रे आणि बॅरिकेट्स लावून बंद करण्यात आला होता याची माहिती खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना नसल्यामुळे या भागात मोठी वाहतूक कोंडी झाली

भाज्यांची खरेदी करण्यासाठी गर्दी झाल्याने शहराच्या विविध भागात चढ्या दराने भाज्यांची विक्री होत असल्याचे दिसून आलं पिंपरी चिंचवडमध्ये टाळेबंदी जाहीर झाली असली तरी मर्यादित स्वरूपात का होईना उद्योग नगरी सुरू राहणार असल्याचं पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज सांगितलं मात्र उद्योग नगरीतल्या कामगारांना ओळख पत्र आणि कंपनीकडून पुरवण्यात आलेला वाहन परवाना जवळ बाळगणे आवश्यक आहे तसंच जर कोणाला कोरोना ची लागण झाली तर युनिट बंद करण्याचे आदेशही महापालिकेच्या वतीने देण्यात आले आहेत

दीपक म्हैसेकर यांनी आज दिली

कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या टाळेबंदीला पुणे व्यापारी महासंघाने दर्शविलेल्या विरोधाबाबत महासंघाच्या पदाधिकाऱ्यांशी आज प्रशासनानं सविस्तर चर्चा केली त्यानंतर पुणे व्यापारी महासंघाने टाळेबंदीबाबत शासनास सहकार्य करण्याची तयारी दर्शविली आहे

आत्तापर्यंत केवळ मोठ्या रुग्णालयातूनच कोरोना रुग्णांवर उपचार केले जात होते आणि या रुग्णांसाठी स्वतंत्र विलगीकरण कक्षही तयार केला जात होता मात्र शहर आणि परिसरातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येला मोठया रुग्णालयातील सुविधा अप्

पुणे शहरातील वेगाने वाढणारा कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन अनेक उपाययोजना राबावत आहे यामध्ये लोकसहभाग महत्त्वाचा असल्याचं प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉ

लोकसहभाग वाढविण्यासंबंधी आज पुणे शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे प्रमुख पदाधिकारी स्वयंसेवी संस्थांचे प्रमुख तसेच विशेष पोलीस अधिकारी यांची एक बैठक आज झाली त्यावेळी ते बोलत होते

उद्या शहर आणि परिसरात हलकया स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे नमस्कार